पुणे जिल्ह्यात लसीकरणाचा वेग आणखी वाढवण्यास प्राधान्य देण्यात येत आहे

वेगाने वाढणाऱ्या करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ नेमले आहे शहरात दररोजची नवी करोना बाधित संख्या साडेचार हजारापुढे गेली आहे

संदीप खांडेकर पूणे शहरात अनेक नागरिक कोरोनाग्रस्त असतानाही सोसायटीच्या आवारात किंवा इतरत्र संचार करत असून त्यांच्यावर कारवाईची दिशा निश्वित करावी अशी मागणी क्रिएटिव फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याकडे आज केली आहे

या कालावधीत संबंधित रुग्ण सक्तीने गृह विलगीकरणात रहात नसल्याने अन्य नागरिकांना संक्रमित करतो यासाठी पूर्वीप्रमाणे अहवाल येईपर्यंतचे विलगीकरण केंद्र सुरु करावेत अशी मागणीही खर्डेकर यांनी केली आहे

पालिकेला वस्तू आणि सेवा कर पाणी पट्टी मालमत्ता कर एलबिटी बांधकाम परवाना अशा माध्यमातून उत्पन्न मिळत असतं पण टाळेबंदीमुळे हे उत्पन्न घटले आहे

बारामतीसारख्या शहरात या निर्बंधांचा व्यापक परिणाम दिसून आला आहे रात्रीच्या संचारबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण पोलीस यंत्रणाही सज्ज झाल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकड्रन सांगण्यात आलं पीएमपीएमएल पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पीएमपीएमएलच्या बस गाड्या पुणेकरांसाठी पूर्ववत सुरू कराव्यात या मागणीसाठी पुणे शहर भारतीय जनता पक्षातर्फे आज स्वारगेट डेपो इथं पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं आंदोलन सुरू असताना पोलिसांनी खासदार बापट आणि मुळीक यांना ताब्यात घेतलं

ही स्पर्धा मुंढवा इथल्या क्रिकेट मैदानावर सुरू आहे

यामध्ये मुलींच्या गटात काव्या देशमुख तर मुलांमध्ये दक्ष पाटील यांनी विजेतेपद पटकावले ही स्पर्धा कर्वेनगरमधील टेनिस कोर्टवर पार पडली

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमरुकार